न्यूयॉर्कमधे झालेल्या विशेष गोलमेज बैठकीत ते बोलत होते या बैठकीमधे आय बी एम उंटेल वॉलमार्ट कोका कोला हुएई तियादी आस्थापनांचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिका यांनी आपआपल्या कल्पनांचं सादरीकरण केलं या उद्योगपतींनी भारताबद्दल सकारात्मक मत व्यक्त केल्याचं उद्योग संवर्धन विभागाचे सचिव गुरु प्रसाद मोहपात्रा यांनी न्यूयॉकमधे बातमीदारांशी बोलताना सांगितलं त्यापूर्वी झालेल्या ब्लूमबर्ग बिजनेस फोरम मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतानं विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला भारत हा सध्या गुंतवणुकीसाठी पोषक देश आहे आणि सर्व उद्योजकांना भारताचा भागीदार होण्याची ही सुवर्ण संधी आहे असंही मोदी म्हणाले

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रविशकुमार यांनी आज बैठकीत झालेल्या निर्णायांची माहिती प्रसार माध्यमांना दिली दहशतवादाविरुद्धात भारतानं घेतलेल्या भूमिकेचं या नेत्यांनी समर्थन केल्याचं त्यांनी सांगितलं भारत पाकिस्तान सबंधात डोनाल्ड ट्रंप यांच्या विधानाबद्दल बोलताना रविशकुमार यांनी सांगितलं की भारताचं धोरण सुस्पष्ट असून प्रधानमंत्री मोदी यांनी ते वेळोवेळी जाहीर केलं आहे दरम्यान परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर यांनी जी फोर राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केली संयुक्त राष्ट्रांमधे काही सुधारणा त्वरीत झाल्या पाहिजे यावर या नेत्यांचं एकमत झालं जयशंकर यांनी चीन कुवेत आणि बेलारुस या देशांच्या नेत्यांशी तसंच आखाती प्रदेशाच्या सहकार्य परिषदेच्या नेत्यांशीही चर्चा केली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल रात्री न्यूयॉर्क ॐ विविध देशांच्या नेत्यांची भेट घेतली बेल्जियम न्युझीलंड आणि अर्मेनियाचे प्रधानमंत्री तसंच उंटोनियाच्या अध्यक्षांचा समावेश आहे अमेनियाचे प्रधानमंत्री निकोल पशीन्यान यांच्याशी झालेल्या बैठकीत मोदी यांनी दोन्ही देशांमधला व्यापार आणि गुंतवणूकीचं आकारमान लक्षणीय वाढवण्यावर भर दिला संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्य स्थान मिळावं यासाठी भारताला अर्मेनियानं दिलेल्या पाठिब्याबद्दल मोदी यांनी पशीन्यान यांचे आभार मानले न्यूझीलंडच्या प्रधानंत्री जसीन्डा ऑर्डन यांच्याशी झालेल्या भेटीत मोदी यांनी द्विपक्षीय संबधावर चर्चा केली बेल्जियमचे प्रधानमंत्री चार्लस मिशेल यांचीशी झालेल्या भेटीत दोन्ही नेत्यांनी दहशतवादविरोध बहुपक्षीय संस्था तसंच स्थलांतर रियादी क्षेत्रांमधे उभयपक्षी गुंतवणूक व्यापार करार संपर्क आणि सहाकार्याबाबत लवकर निर्णय व्हावा यासाठीचे प्रयत्न वाढवण्याबाबत सहमती व्यक्त केली ऐस्टोनियाचे अध्यक्ष कर्स्टी कलजुलेद यांच्याशीही मोदी यांनी द्विपक्षीय चर्चा केली

गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी काल गांधीनगरमधे ही माहिती दिली सत्य आणि अहिंसेचं महात्मा गांधी यांनी सांगितलेलं तत्वज्ञान संपूर्ण जगासाठी उपयुक्त आहे असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्ली कें मानवता आणि सामाजिक विकासासाठी आध्यात्म या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिसंवादाचं उद्घाटन करताना बोलत होते धर्म वंश भाषा यांच्यावर आधारित भेद संपुष्टात आणण्यासाठी गांधीजींनी मांडलेल्या कल्पना आणि विचार आजही उपयुक्त आहेत असं ते म्हणाले

देशातल्या ऐतिहासिक स्थळांच्या संरक्षणासाठी सर्वांनी योगदान द्यावं असं आवाहन उपराष्ट्रपती एम

ते आज पुण्यात पुण्यभूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते जुन्या कलाकृती आणि वारशांचं जतन करणं ही केवळ सरकारची जबाबदारी नव्हे तर प्रत्येकाचं कर्तव्य आहे असं ते म्हणाले यावेळी प्रसिद्ध पुरातत्व आणि तिहासतज्ञ डॉ

बी देगलुरकर यांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला पुण्याचे खासदार गिरीश बापट आणि वंदना चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर यावर उपस्थित होते पळपुटा उद्योजक मेहूल चोक्सीचे सगळे कायदेशीर पर्याय संपुष्टात आल्यानंतर त्याचं भारतात प्रत्यार्पण केलं जाईल अशी माहिती एंटिग्वा आणि बरबुडा या देशाचे प्रधानमंत्री गस्टिन ब्राउनी यांनी काल न्यूयॉर्क इं वार्ताहाराना सांगितलं

या घोटाळ्यानंतर चोक्सीनं एंटिग्वा आणि बरबुडा देशाचं नागरिकत्व स्विकारलं होतं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या नव्या प्रमुख म्हणून बल्गेरियाच्या क्रिस्टर्सिना जॉर्जिव्हा यांची निवड झाली आहे

जागतिक आर्थिक वाढीची स्थिती निराशाजनक असताना व्यापार संघर्ष सुरु असताना आणि कर्जपातळी ऐतिहासिक उंचीवर असताना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची प्रमुख म्हणून काम करणं ही अतिशय मोठी जबाबदारी असल्याचं जॉर्जिव्हा यांनी म्हटलं आहे आर्थिक संकटाची जोखीम कमी करुन मंदिला सामोरं जाण्यासाठी देशांना मदत करण्याला आपलं प्राधान्य राहील असं त्यांनी सांगितलं

सहकारनगर भागात काल रात्री घराची भिंत कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला ढिगा याखाली आणखी व्यक्ती अडकल्याची भीती असून राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या पथकानं बचावकार्य हाती घेतलं आहे संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर हवेली पुरंदर भोर बारामती तालूक्यातल्या शाळा आणि महाविद्यालयाना जिल्हाधिकारी कार्यालयाना सुट्टी जाहीर केली आहे सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून अग्रणी येरळा नांदणी नद्यांना पूर आला आहे कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्यानं कृष्णेची पातळीही वाढली असून नदी काठावरच्या लोकांना सावधानतेचा शिारा दिला आहे

एम रेन्बो तसंच अन्य वाहिन्यांवरही श्रोत्यांना हे समालोचन ऐकता येईल

कश्यप वगळता त्त्रिर स्टार बद्धमिंटनपटूंनी काल पहिल्या फेरीतच आपला गाशा गुंडाळला